चार गुणिले चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय मिश्र संघ तोक्यो ऑलिंपिकसाठी पात्र

आय एन एस खांदेरी या पाणबुडीचं जलावरण करताना ते बोलत होते कलवरी या पाणबुडीनंतर खांदेरी ही दुसरी पूर्णतः स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे स्कील इंडिया आणि मेक इन इंडिया याचं हे उत्तम उदाहरण असल्याचं सांगत याचं उद्घाटन करताना आपल्याला विशेष आनंद होत असल्याचं सिंह यावेळी म्हणाले गडकरी लघू आणि मध्यम उद्योगांना सहजपणे कर्ज उपलब्ध होण्यासाठी एक मानांकन व्यवस्था सुरु करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल चेन्नई इथं महिला उद्योजकांना संबोधित करताना सांगितलं की वर्तमान औद्योगिक मंदी ही व्यवसाय चक्र मागणी आणि पुरवठ्यातील समस्या आणि जागतिक घसरण यांचा परिणाम आहे वित्त पुरवठ्यावरील खर्च आणि विजेची किंमत कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरि प्रयत्न करत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाद्वारे ही मुद्दत वाढविण्याची सातवी वेळ आहे प्राप्ती कर विवरण सादर करणं आणि पॅन मंजूर करण्यासाठी बायोमॅट्रिक ओळख अनिवार्य राहील असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिला होता अजित पवार शिखर बँकेतील घोटाळा प्रकरणी शरद पवार यांचं नाव चौकशीसाठी समोर आल्यामुळे आपणास वाईट वाटून आपण आमदारकीचा राजिनामा दिला असा खुलासा अजित पवार यांनी केला आहे मुंबईत काल बातमीदारांसोबत बोलताना ते म्हणाले की आपण राजकारण संन्यास घेतलेला नाही आपल्यावर जी जबाबदारी सोपवली जाईल ती आपण घेऊ

पक्षवदल अन्य इतर पक्षातील नेते भाजपात आल्याने पक्षाच्या राजकिय भूमिका आणि उद्दीष्टात बदल होत नाही असं ठाम प्रतिपादन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षखासदार विनय सहस्त्वबुध्दे यांनी केलं आहे ते काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते

मन की बात आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमाच्या सत्तावन्नाव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्या न्यूज ऑन एआयआर वेबसाईट मोबाईल ऍप युट्युब चॅनल्सवर हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या संवादाचा प्रादेशिक भाषांमधील अनुवाद नंतर लगेच प्रसारित केला जाईल दरम्यान पंतप्रधान आठवडाभराच्या अमेरिका दौऱ्यानंतर काल मायदेशी परतले तेव्हा नवी दिल्ली इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं भारतीय लोकशाहीची ताकद जगाच्या नजरेतून आता स्पष्ट दिसत आहे असं याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं

वारक यांचं आराध्य दैवत असणारं पंढरपुर क्षेत्र आणि सोलापुर चादरींच्या उत्पादनांमुळं खरं तर या जिल्हाची देशाला ओळख मात्र दुष्काळ रखडलेली विकासकानं राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळं हा जिल्हा कायमच दुर्लक्षित राहीलेला सोलापुर जिल्ह्यातर्गत करमाळा माढा बार्शी माळशिरस मोहोळ सोलापुर शहर उत्तर मध्य दक्षिण अक्कलकोट पंढरपुर आणि सांगोला हे विधानसभेचे मतदार संघ येतात

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणा या या जिल्ह्यातील बरेच दिग्गज नेते सेना भाजपाच्या वाटेवर आहेत माजी खासदार विजयसिंह मोहीते पाटील आमदार दिलिप सोपल यांनी युतीची कास धरली तर आमदार सिद्धराम म्हेत्रे बबनराव शिंदे युतीच्या वाटेवर आहेत या बंडखोरीमुळं जिल्ह्यात या निवडणुकीत आघाडीला सुरुंग लागणार हे निश्वित

जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत ते काल बोलत होते वाशिम जिल्ह्यासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक नरेंदर सिंग यांनी काल निवडणूक खर्च संनियंत्रण समिती सदस्य आणि विविध पथकांच्या प्रमुखांसोबत संवाद साधला मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे मद्य यांचा वापर होऊ नये यासाठी सतर्क रहावे अशी माहिती अथवा तक्रार प्राप्त झाल्यास फिरत्या पथकांनी त्वरित त्याठिकाणी पोहचून कार्यवाही करावी असे आदेश त्यांनी दिले रक्कम मुंबईतल्या कांदिवली इथं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी काल एका चारचाकी वाहनातून एक कोटी रुपये हस्तगत केले गाडीचा मालक गुजरातमधील असून त्याच्यासह इतर आठ जणांना अधिक चौकशीसाठी प्राप्ती कर विभागाच्या ताब्यात देण्यात आलं आहे

यासाठी खादी ग्रामोद्योगये संचालक आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले नवरात्री शक्तिचं प्रतीक असलेल्या देवी दुर्गेच्या नउ रुपातील पूजेचा नवरात्र उत्सव आजपासून सुरु होत आहे देवी दर्शनासाठी भाविकांनी आज पहाटेपासूनच विविध मंदिरांमध्ये गर्दी केली आहे पहिल्या दिवशी देवी दुर्गेची शैलपुत्री स्वरुपात पूजा केली जाते

त्यापूर्वी देवीची सकाळी मंचकी निद्रा संपून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येईल पंढरपूर इथं श्री विष्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं रुक्मिणी देवीचा नवरात्र महोत्सव आजपासून सुरु होत आहे या काळात मंदिरात दररोज रुक्मिणी स्वयंवराचं सामुदायिक पारायण भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी कुदलवाड यांनी काल दिली

चोरी चोरांनी आता डेक्कन एक्सप्रेसमधील स्वछता गृहात नव्यानं बसवलेले किमती नळ आणि फ्लशचे हॅण्डल यासारखी उपकरणे चोरणे सुरु केले आहे या गाडीचं नूकतंच नूतनीकरण करण्यात आलं आहे

गायींचा कळप रस्त्यावर आल्यामुळे चारचाकी वाहनाच्या चालकानं तातडीनं ब्रेक लावला मात्र मागून येणाऱ्या ट्रक चालकाला नियंत्रण मिळविता नं आल्यानं हा अपघात झाला असं सिन्नर पोलिसांनी सांगितलं

दोहा चार गुणिले चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतीय मिश्र संघ पुढील वर्षीच्या तोक्यो ऑलिंपिक्ससाठी पात्र ठरला आहे दोहा इथं काल झालेल्या पात्रता स्पर्धेत हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला ही फेरी आज होणार आहे मुहम्मद अनास वी के विस्मया जिस्ना मॅथ्यू आणि टॉम निर्मल नोहा या संघात समाविष्ट आहेत